दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे तीन अब्ज अमेरिकी डॉलरची हर्विकॉप्टर्स अमेरिका भारताला विकणार आहे अशी घोषणा कालच ट्रम्प यांनी अहमदाबाद इथल्या मोटेरा स्टेडियम इथं केली होती भारताला अत्याधुनिक संरक्षण सामग्री उपलब्ध करून देत संरक्षण क्षेत्रात अमेरिका भारताचा महत्त्वाचा भागीदार होणार आहे असं सूतोवाच त्यांनी काल केलं होतं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया त्यांची मुलगी आणि जावई यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रमाच आयोजन केलं आहे त्यानंतर ते राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली अर्पण करणार आहेत यानंतर ट्रम्प हैदराबाद भवन इथं मोदी यांची भेट घेतील ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संध्याकाळी मेजवानीचं अयोजन केलं आहे ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथल्या विमानतळावर ट्रम्प यांचं स्वागत केलं

मोटेरा स्टेडियमवर काल नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतिसुमनं उधळली

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी अमेरिका पाकिस्तान बरोबर बोलणी करत आहे असंही ट्रम्प म्हणाले भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार असून ट्रम्प हे भारताचे खास मित्र आहेत ट्रम्प यांच्या भेटीमुळे दोन देशांच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे अशा शब्दात मोदी यांनी ट्रम्प यांच्या भेटीचं वर्णन केलं आहे अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक मेलानिया ट्रम्प आज दक्षिण दिल्लीतल्या शासकीय शाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहेत या शाळाभेटीत मेलानिया आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत शाळेत राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेणार आहेत मेलानिया आज दुपारी तिथं पोचतील आणि त्या साधारणतः तासभर तिथल्या विद्यार्थ्यासोबत असतील अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे या शाळेच्या दिशेनं जाणारे सर्व मार्ग सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तसंच या मार्गावरच्या झाडांची छाटणी केली आहे राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज पहिला वर्धापनदिन आहे देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आह्ती देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हे स्मारक राष्ट्राला समर्पित केलं संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन राऊत आणि तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख या स्मारकाला आदरांजली अर्पित करतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कवायती सादर करणा या सैन्य दलांच्या तुकड्यांना काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुरस्कार प्रदान केले तिन्ही सेवादलांमधून भारतीय हवाई दलाच्या तुकडीला सर्वोत्तम घोषित करण्यात आलं एअर मार्शल एम

जी मेनन आणि फ्लाईट लेफ्टनंट श्रीकांत शर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला केंद्रीय सशस्त्र दलांच्या श्रेणीमधे सर्वोत्तम मार्चिंग पथक घोषित करण्यात आलं

आय

एफचे महासंचालक राजेश रंजन आणि डेप्युटी कमांडंट प्रभ सिमरन सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला संचालनादरम्यान सशस्त्र दलांच्या कामगिरीची संरक्षणमंत्र्यांनी प्रशंसा केली त्यांच्या प्रशिक्षण आणि कठोर परिश्रमाचा हा परिणाम असून यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल असं ते म्हणाले केंद्रसरकारच्या पुढकारानं जम्मू कश्मीरमधे मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरु केले जातील असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे त्यांनी स्थानिक युवकांना पुढे येण्याचं आणि या उद्योजकांबरोबर संयुक्तपणे उद्योग सुरु करण्याचं आवाहन केलं उधमपूरच्या जिल्हा प्रशासनाबरोबर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या सर्व केंद्रपुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला

पंचायती राज संस्थांशी सल्लामसलत करुन सर्व विकास योजना आणि लाभार्थ्यांशी ओळख निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका यांना दिल्या नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेशाला ग्रामीण भागात पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे

संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यावर सरकारचा भर असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे सर्वोत्कृष्ट संस्थांचा दर्जा देण्याबाबत विचार सुरु असलेल्या सरकारी आणि खाजगी संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक काल झाली तेव्हा ते बोलत होते सर्व संस्था नवीन आणि सर्वोत्तम भारताच्या निर्मितीचा पाया असल्याचं ते यावेळी म्हणाले या संस्थांनी नव्या पिढीला सर्वोत्कृष्टतेकडे नेण्यात अग्रेसर रहावं आणि जागतिक क्रमवारीतलं स्थान सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावेत असं आवाहन त्यांनी केलं

इराण सरकारनं फरहानी यांचा दावा फेटाळून लावला आहे

ही संख्या चीनमधल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येनंतरची जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे दक्षिण दायेगु इथल्या शिनचेऑनजी चर्च परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं दिली आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका यांबरोबर कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाबाबत देशातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला

चीन हाँगकाँग थायलंड सिंगापूर जपान आणि दक्षिण कोरिया बरोबरच व्हिएतनाम नेपाळ इंडोनेशिया आणि मलेशियाहून येणा या विमान प्रवाशांचीही तपासणी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं

या आयोगाची मुदत तीन वर्षांची असेल हा आयोग सरकारला गुंतागुंतीच्या कायदेशीर बाबींमध्ये सल्ला देण्याच काम करेल आयोगाच्या स्थापनेसाठी राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर आता केंद्र सरकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य नियुक्त करणार आहे सर्वसाधारणतः सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती या आयोगाचे अध्यक्ष असतात

मृत्युमुखी पडलेल्यांमधे एक पोलीस कर्मचारी आणि तीन नागरिकांचा समावेश आहे या परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शहर पोलीस आयुक्तांना दिले आहेत बैजल यांना सर्वांना शांतता आणि सद्रावना राखण्याचं आवाहन केलं आहे ईशान्य दिल्लीमधल्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आज बंद राहणार आहेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मेश पोखरियाल निशंक यांच्याशी याबाबत चर्चा केली असून संबंधित जिल्ह्यांमधल्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली ओदिशा इथं सुरु असलेल्या विद्यापीठ स्तरावरील खेलो इंडिया स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या ज्योती आणि आरती या जुळ्या वहिणींनी जलतरण स्पर्धेत काल चार पदकं जिंकली ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ज्योतीनं सुवर्ण आणि आरतीनं कांस्य पदकं जिंकली रिले प्रकारात मुंबई विद्यापीठाला कांस्य पदक मिळवून देण्यात त्यांनी मोठा हातभार लावला